त राज्यातील सर्व अकृषी विदयापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार उच्च शिक्षण मंत्री सामंत यांची स्पष्टोक्ती

आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे

कोरोनाकाळातल्या अव्यवस्थेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेच्या स्नावणी दरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे

कोविड उपचारासाठीच्या अत्यावश्यक औषधांच्या माहितीसाठी एक पोर्टल असायला हवे असेही न्यायालयानं म्हटलं आहे म्ख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपिठानं मुंबईतल्या एका वकिलाने दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही निरिक्षण नोंदवली

झाकीर हसेन रुग्णालयात काल झालेल्या ऑक्सिजन द्र्घटना प्रकरणी नाशिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मन्ष्यवधाचा ग्न्हा दाखल केला आहे

गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत

जीवनावश्यक वस्तू फळे भाजीपाला आदीची द्कानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत स्रु राहतील तर सार्वजनिक वाहत्क व्यवस्थामहानगरपालिकांची परिवहन सेवा रिक्षा या सारख्या सेवाही सुरु असतील मूंबईतील रेल्वे सेवासुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठीच स्रु राहील खासगी वाहनंसुद्धा पन्नास टक्के क्षमतेनं चालवता येतील मात्र फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल एका जिल्ह्यातून द्सऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही केवळ नातेवाईकांचं आजारपण किंवा अंत्यसंस्कार या कारणांसाठीच द्सऱ्या शहरात जाता येईल या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल तर एका जिल्ह्यातून द्रसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांना चौदा दिवसांसाठी गृह विलगीकरणात रहावं लागेल कोरोना साथ नियंत्रण व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयं वगळता अन्य सरकारी कार्यालयांमध्ये फक्त पंधरा टक्केच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे तर अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती ठेवता येईल तर लग्न समारंभाला केवळ पंचवीस जणांच्या उपस्थितीला आणि फक्त दोन तास इतक्याच वेळेसाठी परवानगी देण्यात आली आहे

विद्यापीठांच्या क्लग्रूंसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी ही माहिती दिली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ऑफलाईन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं कुलग्रुंनी बैठकीत सांगितलं त्यामुळे आता ऑनलाईन परीक्षेसाठी विदयापीठांनी तातडीने यंत्रणा तयार करावी असे निर्देश दिल्याचं ते म्हणाले

एकही विदयार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देतानाच विदयार्थ्यांनी विदयापीठात गर्दी करू नये असं आवाहनही त्यांनी केलं विदयार्थ्यांचं लसीकरण विदयापीठामार्फतच करण्याचा विभागाचा मानस आहे त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं

त्याम्ळे वाशिम जिल्ह्यात प्राणवायूचा प्रेसा साठा उपलब्ध आहे

त्याम्ळे शासनाचे निर्देशान्सार कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस

कोरोनाचा वाढता प्रादर्भाव पाहता रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना माहिती प्रविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे

या सेंटरचे उदघाटन वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केले विशेष म्हणजे राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे जिने कोविड केअर सेंटर सूरू केले असल्याचा दावा वंचितने केला आहे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे त्याम्ळे शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे

आशा सावदेकर यांचे आज नागप्रात सकाळी निधन झाले

डी ही पदवी मिळाली कविवर्य भा

तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता त्यांचे कविताविषयक महत्त्वाचे संपादन म्हणजे कविता विदर्भाची या ग्रंथात त्यांनी विदर्भातील निवडक कवींच्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे संकलन केले

प्रभ्देसाईंच्या सहकार्याने आजचे मराठी साहित्य हा ग्रंथही त्यांनी लिहिला दरम्यान आशाताईनी अतिशय विपूल लेखन केले त्यांनी आपल्या स्तंभलेखनातून अनेक साहित्यिक लेखक कवी समाजाप्ढे उलगडून दाखवले आशाताईचे निधन ही साहित्य विश्वाची आणि मराठीची अपरिमित हानी आहे अशी शोकसंवेदना राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे

आज पर्यंत गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही माझे क्ट्ंब माझी जबाबदारी या उपक्रमाम्ळे मोठी मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

या मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने गावात सर्वेक्षण नागरिकांची कोरोना चाचणी अनेक लोकांच्या संपर्कात येणारे दुकानदार आदींवर भर दिला ग्रामस्थांची एकता ही मोठी ताकद ठरली असून त्याचा फायदा कोरोना संकट काळात झाला आहे कोरोना दूत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत होते एखाद्या व्यक्तीला ताप खोकला घशात खवखवणे थकवा श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय याची त्वरित दखल घेतल्या जात होती नागरिकांना कोरोना विषयी माहिती देण्यात येत होती नागरिकांच्या एकीने आणि कोरोना विषयक घेतलेल्या काळजीने नांदखेड वासियांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे